महामेट्रो नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते महामेट्रोच्या महाकार्ड आणि मोबाईल अप्लिकेशनचं आज उद्घाटन

पोळा सणानिमित्त नागपुरात पारंपरिक पद्धतीनं मारबत मिरवणूकीचं आयोजन

या कार्डदवारे मेट्रोचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही आणि ऑटोमेटीक फेअर कलेक्शन स्विधेदवारे प्रवास करता येईल हे एसबीआय महा कार्ड सर्वांना मेट्रोच्या स्थानकावर दीडशे रुपयात उपलब्ध होणार असून यात दोनशे ते दोन हजार पर्यंत बँलेस टाकून प्रवाशांना प्रवास करता येईल महा कार्डमध्ये ईएमव्ही चीप असून प्रवाशांना भाडयात दहा टक्के सवलत मिळणार असून एप व्दारे क्यू आर आधारित तिकीटही उपलब्ध होईल पंतप्रधानांच्या निर्देशान्सार कॉमन मोबिलीटी प्रोग्राम अंतर्गत श्वन नेशन वन कार्डश या संकल्पनेला बळकटी देणारे हे महा कार्ड राहणार असं मत दीक्षीत यांनी याप्रसंगी मांडलं सदर कार्डच्या साहाय्यानं मेट्रोए बस ए फीडर सर्वीस तसंच पार्कींग या स्विधा उपलब्ध होण्यासाठी नागपूर महानगर पालिका सहकार्य करणार आहेण् मोबाईल एप्लीकेशनच्या साहाय्याने मेट्रो मार्ग ए प्रवास भाडे ई बाईक यांसंदर्भात माहिती मिळणार आहे एपदधारे तिकीट सुदधा काढता येईलण हे एप प्ले स्टोरवर उपलब्ध असून याविषयीची माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिली

गेल्या पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागानं राज्य मार्गए प्रम्ख जिल्हा मार्गए राष्ट्रीय मार्गाची कामं वेगानं स्रु केली आहेत रस्त्यांचा दर्जा सुधारल्यानंतर त्याची देखभाल व्यवस्थित व्हावीए यासाठी केंद्र शासनाप्रमाणे हायब्रिड एन्युइटी तत्वाचा वापर राज्यात करण्यात येत आहे

या प्रणालीमध्ये दहा हजार किमी रस्त्यांची द्रुस्तीए रुंदीकरण आणि सर्व्हिस रोडची कामं दोन वर्षाच्या कालावधीत करण्यात येणार आहेत

कराचं व्यवस्थित अन्पालन व्हावंए कर च्कवेगिरीला आळा बसावा या उद्देशानं वस्त् आणि सेवा कर कायदयांतर्गत ई वे बिल ची अंमलबजावणी सुरु झाली आहे ई वे देयक निर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी आहे यात राज्य निहाय ई वे देयक देण्याची आवश्यकता नसते संपूर्ण देशात एकच ई वे देयक वापरता येते वेगवेगळ्या तपासणी नाक्यांवर वाहनं न थांबवल्याम्ळे मालाची वाहतूक मुक्त होऊन वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं

चांगलं वक्तृत्व म्हणजे काय तर जिथं भावब्रम्हए शब्दब्रम्ह आणि नादब्रम्ह याची एकत्रित उपासना होते त्याम्ळं य्वकांनी संवादयात्री ते संवादसाधक असा प्रवास करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी सांगितलं क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयामार्फत राज्य युवा संसद आणि युवा संमेलनाचं आयोजन विधीमंडळात करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात आज सकाळी श्य्वा जागर महाराष्ट्रावर बोलू काहीश हा उपक्रम घेण्यात आला त्यावेळी म्ख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय बोलत होते

गरजू आणि गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्याने त्यांना या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे

त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ ठाणे इथून करण्यात आला होता

याचाच एक भाग म्हणून नेत्रदानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पद्मश्री डॉ विकास महात्मे संचालित महात्मे आय हॉस्पिटलतर्फे एक सप्टेंबरला सकाळी आठ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती डॉ विकास महात्मे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

स्फोटाची तीव्रता पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे अग्निशामक पथकानं घटनास्थळी आगीवर प्र्ण नियंत्रण मिळवून कंपनीच्या आतमध्ये मृतदेहाचा शोध स्रु केला आहे या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भ्सेए खासदार हिना गावीत घटनास्थळी पोहचले

प्रविण गेडाम यांनी दिली आज या खटल्यात सर्व संशयितांना दोषी ठरवीत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचे आदेश न्या

सृष्टी नीळकंठ यांनी दिले

इतर राज्याच्या त्लनेत याबाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे अशी माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषेदत दिली

तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान विविध शासकीय अधिकारी आणि विविध सफाई कर्मचाऱ्यांच्या संस्था आणि संघटना सोबत बैठकी आयोजित करण्यात आल्या सफाई कर्मचारी स्वच्छ भारत मिशनमध्ये अतिशय चांगली कामगिरी बजावत आहेत या सफाई कर्मचाऱ्यांना अनेक चांगल्या सोयी सुविधा प्रविणे हे राज्य सरकारचं काम असून सरकार ते चांगल्या प्रकारे करीत आहे

राजेंद्र महाडोळे यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं

वनांच्या बफर आणि कॉरिडोर क्षेत्राचा पर्यटनाच्यादृष्टीनं विकास केल्यास पर्यटकांना अधिक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देता येतील राज्याच्या वनक्षेत्रात असलेल्या किल्ल्यांमध्ये साहसी खेळांना चालना देण्यात येणार आहे असं ते म्हणाले

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक देशाची संपत्ती असल्यामुळं यांचे हक्क मिळव्न देण्यास विभाग प्रयत्नशील आहे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विसावण्यासाठी विरंग्रळा केंद्र बांधलेए अपंगांनी जिल्हा निहाय नोंद केल्यास त्यांचे हक्क मिळून दिले जातील तसंच उदयोगए व्यवसाय आणि शिक्षणातला वेळ वाचविण्यासाठी तसंच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गासाठी स्मार्टकार्ड कार्ड दिले जातील

नागप्ररात आज पारंपरिक पद्धतीनं काळी पिवळी मारबत काढण्यात आली

समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचं आवाहन करत मारबत नागपूर शहराच्या विविध भागातून काढण्यात आली विविध सामाजिक मुद्यांबाबत यावेळी फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली

दरम्यान वाशिम जिल्ह्यात आज पुरूषांनी बैलांचा कासरा महिलांच्या हातात देण्याची परंपरा स्त्रीपुरूष समानता दर्शविते विदर्भात सर्वच ठिकाणी तान्हा पोळ्याचा सण उत्सहात साजरा करण्यात आला